केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल राज्यांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत लसीकरणाबाबत दूरदूश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली त्या बैठकीत ही सूचना करण्यात आली प्रत्येक लसीकरण सत्रात सध्याच्या सरासरी संख्येपेक्षा अधिक व्यक्तींना लस देण्यास पुष्कळ वाव असल्याचं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं लसीकरण झालेल्या व्यक्तींच्या दरदिवसाच्या सरासरी संख्येचं विश्लेषण करून त्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीनं आवश्यक पावलं उचलावीत अशी सूचनाही या बैठकीत राज्याच्या आरोग्य सचिवांना करण्यात आली

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव डॉ मनोहर अग्नानी यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

राज्यपाल वजुभाई वाला मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि इतर मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात प्रख्यात मेंदूशल्य चिकित्सक अलंकार सत्यरंजनदास हेगडे यांना डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन गौरवण्यात येणार आहे पीएम बंगाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी पश्रिचम बंगालचा दौरा करणार आहेत या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातल्या हल्दिया इथं चार हजार सातशे कोटी रुपये खर्चाच्या तेल आणि नैसर्गिक वायू तसंच रस्ते बांधणी क्षेत्रातल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करण्यात येणार आहे याशिवाय इतर तीन प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते उद्वाटनदेखील होणार आहे गेल्या तीन आठवड्यातला पंतप्रधानांना हा दुसरा पश्चिम बंगालचा दौरा आहे मोदी आसाम पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाममधल्या सोनितपूर जिल्ह्यातल्या धेकियाजुलीलाही भेट देणार आहेत तिथं त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायभरणी करण्यात येणार आहे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि राज्य मंत्रिमंडळातले त्यांचे इतर सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आसाममधील राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचं जाळं आणखी वाढविण्याच्या उद्देशानं हाती घेण्यात येत असलेल्या आसाम माला योजनेचाही पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे दोन वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांची कोनशिलाही त्यांच्या हस्ते बसवण्यात येणार आहे या कार्यक्रमांच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेलाही पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत

हा अर्ज दाखल केलेल्यांना संगणकाच्या आधारे लॉटरी पद्धतीनं व्हिसा मंजूर केला जाणार आहे

त्यानंतर एका दिवसातच अमेरिकेच्या सिटिझनशिप आणि इमिग्रेशन सर्व्हिसेसनं ही एच वन बी व्हिसासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे

हफीझ सईद याच्यासह दहशतवाद्यांना केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीशी संबंधित काळा पैसा प्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधल्या इतर काही जणांविरुद्धही हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे काळा पैसा प्रतिबंधक कायद्यातील विविध तरतुदींच्या आधारे सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन न्यायालयानं हे वॉरंट काढलं आहे हफीझ सईद सध्या पाकिस्तानात आहे

अफगाणिस्तानच्या संरक्षण खात्यानं दिलेल्या माहितीनुसार गिझाब जिल्ह्यात करण्यात आलेल्या या कारवाईत तालिबानींचे दोन अड्डे उध्वस्त करण्यात आले असून तिथली शस्त्रं दारुगोळाही नष्ट करण्यात आला

बिरेन सिंग यांनी हे राज्य अंमली पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी अभियान सुरू केलं आहे त्या अभियानामुळे उदरनिर्वाहासाठी खसखशीचं उत्पादन घेण्यासाठी अफूची लागवड करणाऱ्या सर्वसामान्य गावकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळालं असून त्यांनी शेतात लावलेली अफूची रोपं नष्ट केली आहेत

आता या गावातल्या शेतकऱ्यांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी पीक लागवड करण्यासाठी राज्य सरकार मदत करणार आहे

पहिल्या डावात निर्णायक आघाडी घेऊन डाव संपवण्याचा पाहुण्यांचा डाव दिसतो पाहुण्या संघाचा कर्णधार ज्यो रूट यानं आपल्या शंभराव्या कसोटी सामन्यात दमदार द्वीशतकी खेळी करत मोलाचं योगदान दिलं

भारताकडून जसप्रीत बुमराह रविचंद्रन अबिन इशांत शर्मा आणि शाहबाज नदीम यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले हिमाचल हिमाचल प्रदेशात झालेल्या ताज्याहिमवृष्टीमुळं मनाली कुफ्री केलॉंग आणि कल्पा या प्रसिद्ध पर्यटनस्थळी सध्या कडाक्याची थंडी पडली असून तिथलं तापमान सध्या शून्य अंश सेल्सियसच्या खाली आहे

लाहोल स्पिती भागातलं केलाँग हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं सर्वात थंड ठिकाण ठरलं आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला यापुढेही असाच यशस्वीपणे सुरु ठेवायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा सुरक्षित अंतर राखा आणि विब्बासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार